बॅनर्जी यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर डुप्लो आणि अमेरिकेचे मायकल क्रेमर दोन अर्थतज्ज्ञांसोबत विभागून हा पुरस्कार जाहीर झाला आहे वैश्विक दारिद्र्य द्र करण्याचा प्रायोगिक मार्ग या विषयावर त्यांनी केलेल्या कार्याला नोबेल प्रस्कारानं सन्मानित करण्याची घोषणा प्रस्कार निवड समितीनं काल केली अर्थशास्त्रातल्या सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे बॅनर्जी हे डॉ अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत

या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा सुरू आहेत या सभांमधून विविध प्रकारच्या आश्वासन दिली जात आहेत तसंच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केले जात आहेत मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातल्या समुद्रातून जाणारं पाणी राज्यातल्या धरणात आणण्याचा निर्णय भाजप सरकारनं घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदार संघातले भाजपचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारार्थ बारड इथं झालेल्या सभेत काल ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या महायुती सरकारनं मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला भाजप सरकारच्या काळात रस्ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना निधी दळवळणानाच्या सोई सुविधा पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन आणि रस्ते बांधणीची कामं केली असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल अमरावती जिल्ह्यातही महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभाना संबोधित केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली

सध्याचे मुख्यमंत्री पूर्वी विरोधी पक्षात असताना कपाशीला सात हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन देत होते आज मात्र ते याबाबत बोलत नाहीत असं सांगतानाच पवार यांनी महागाई बेरोजगारी या मुद्यांवरून सरकारवर टीका केली अहमदनगर जिल्ह्यातल्या बोधेगाव इथंही काल पवार यांची सभा झाली सध्याचं भाजप सरकार हे शेतकर्यांच्या हिताचं नाही असं ते म्हणाले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची काल उस्मानाबाद जिल्ह्यात भूम परंड्यात प्रचार सभा झाली सुळे यांनीही शेतमालाला हमीभावाचा मुद्दा आपल्या भाषणातून उपस्थित केला औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमित भूईगळ यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल सभेला संबोधित केलं वंचित बहजन आघाडी सत्तेत आल्यास घनकचर्यापासून वीज निर्मिती करण्याचं आणि उकाई धरणाचं पाणी औरंगाबादपर्यंत आणण्याचं आश्वासन आंबेकडर यांनी यावेळी दिलं परभणी आणि गंगाखेड मतदार संघातही आंबेडकर यांनी प्रचार सभा घेऊन सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काल बेगमपुरा पहाडसिंगपुरा या भागात विविध ठिकाणी घरोघरी जावून प्रचार करण्यात आला तर पश्चिम विधानसभा मतदार संघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट तसंच पूर्व मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार युसुफ मुकाती यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात आली फुलंब्री विधानसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार हरीभाऊ बागडे यांनी आडगाव इथं तर महाआघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी गणोरी इथं जाऊन नागरिकांशी संवाद साधला सिल्लोड मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अब्द्रल सत्तार यांच्या प्रचारसभेला काल शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी संबोधित केलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद इथं काल जाहीर सभा घेतली तर खासदार संजय जाधव यांनी परभणी इथं शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन केलं सोलापूर जिल्ह्यात बार्शीचे शिवसेनेचे उमेदवार दिलिप सोपल यांच्य प्रचारासाठीही काल ठाकरे यांनी सभा घेतली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अमरावती जिल्ह्यात चांदर इथं प्रचारसभा घेतली राज्यात सत्तांतरण होण्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ कारणीभूत ठरला आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल यवतमाळ जिल्ह्यात वणी इथंजाहीर सभेत बोलत होते पुण्यातही कोथरूड मतदारसंघात त्यांनी काल सभा घेतली यापूर्वी पावसामुळे या मतदारसंघातली त्यांची सभा रद्द झाली होती अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे इथं निवडणूक प्रचार सभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमुळे विदर्भात मोठे उद्योग आले नाहीत असा आरोप केला विदर्भात मोठे उद्योग यावेत यासाठी समुद्धी महामार्ग तयार होत असून यामुळे शेतकऱ्यांचा माल आठ तासात थेट मुंबईला पोहोचणार असल्याचं ते म्हणाले सांगलीतल्या प्रचार सभेत बोलतांना केंद्रीयमंत्री भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मूती इराणी यांनी काँग्रेस प्रणित आघाडी सरकारनं राज्याची प्रगती रोखल्याचा आरोप केला वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं महाय़तीचे उमेदवार शिवसेनेचे विश्वनाथ सानप यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा झाली शिवसेनेनं राज्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिल्याचं सांगितलं लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित देशमुख यांनी काल मतदारांची भेट घेऊन मतदारांना मतदान पावत्यांचं वाटप केलं अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात खर्डा इथं काल राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची सभा झाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की लगेच शासनानं कांदा निर्यातबंदी केल्याची टीका त्यांनी यावेळी आपल्या भाषणात केली नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा झाली नागपूरमध्ये काल बहजन समाजवादी पक्ष बसपच्या अध्यक्षा मायावतींची प्रचार सभा झाली

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं राष्ट्रवादी कोंग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची प्रचार सभा झाली त्यांनी आपल्या भाषणात भाजप शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत सुशासन आणि विकासातील अभिनव दृष्टी या विषयावर ते बोलत होते सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये लोकांचा सहभाग घडवणं हे सुशासनाचं उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले

औरंगाबाद इथल्या सरस्वती भूवन महाविद्यालयात गणित विषयाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी दीर्घ काळ काम केलं स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी काही काळ जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीमध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

काल ग्जरातमध्ये वडोदरा इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं पाहण्या संघाचा सहा धावांनी पराभव केला

एकता बिष्ट हिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला

अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुली यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी ब्रिजेश पटेल यांना निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मागे टाकलं आता गांगुली हे अध्यक्षपदाच्या शर्यतीतले एकमेव उमेदवार आहेत नियामक मंडळ अडचणीच्या फेऱ्यात सापडलं असताना आपली अध्यक्षपदी निवड होणं ही मंडळासाठी भरीव काम करण्याची संधी असल्याचं गांगुली यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मातोश्री भूदेवी गोरंट्याल यांचं व्रद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता अमरधाम स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

या अन्षगानं शैक्षणिक संस्थांमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे